पशू संवर्धनासाठी पायभूत सुविधांचा विकास निधी उभारणं या क्षेत्राच्या उत्तम भविष्यासाठी आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं यामुळे पशुसंवर्धन तसंच दूध उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या व्यवसाय वृध्दीसाठी प्रोत्साहन मिळेल असंही ते म्हणाले

याबद्दलचा अध्यादेश लवकरच जारी करण्यात येईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैठकीनंतर सांगितलं या निर्णयामुळे या बैंकांच्या खातेधारकांना वित्तीय सुरक्षिततेची हमी देता येईल सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांत अवकाश आणि अणूउर्जा संशोधनाचा वापर कसा करता येईल याबाबत अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन आणि प्राधिकरण केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती केंद्रिय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी दिली यामध्ये अवकाश विज्ञानातील संशोधनाचा मागणीनुसार अधिकाधिक उपयोग करण्यावर भर देण्यात येईल

रशियाबरोबर सध्या अस्त्वित्वात असलेले सर्व करार कायम राहतील आणि भविष्यांत या संबधांमध्ये वृध्दी होईल

रशियाचे उपपंतप्रधान यूरी बोरिसव यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते

या संचलनात भारताच्या तीनही संरक्षण दलांच्या पथकांनीही सहभाग घेतला ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं

हा प्रश्न शांततेच्या मार्गानं सोडवला जाईल अशी ग्वाही दोन्ही दोशांच्या प्रतिनीधीनी या बैठकीत दिली दोनही देशांनी प्रत्यक्ष ताबा रेषेचा आदर करावा

परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर आणि चीनच्या समपदस्थांमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या चर्चेदरम्यान ठरवण्यात आलेल्या संयमित भूमिकेची आठवण भारतानं करुन दिली

फडणवीस राज्य मंत्रीमंडळातील मंत्र्या मंत्र्यामध्ये समन्वय नसल्यामुळे राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे या काळात राजकीय नेतृत्वाने पुढे येवून सर्वांचा समन्वय घडवून या परिस्थितीवर मात करण्याची गरज असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे फडणवीस यांनी काल सोलापूर जिल्ह्याचा दौरा करून तिथल्या कोरोना परिस्थितीची पाहणी केली त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते काल त्यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तिथल्या डॉक्टर आणि रुग्णांची विचारपूसही केली

याची रुंदी दहा मीटर असून पुलाच्या एका बाजूने अडीच मीटर रुंदीचा खास पादचारी मार्ग ठेवण्यात येणार आहे धरणाच्या पाण्यावरून जाणारा हा पूल तालुक्यात येणाऱ्या हजारो पर्यटकांचं खास आकर्षण ठरणार आहे पुलामुळे इथल पर्यटन वाढून भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात

आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपुते अहमदनगर

माता रुक्मिणीचं माहेर असलेल्या अमरावती जिल्ह्यातल्या कौंडण्यपूरच्या आई रुक्मिणीची पालखीही आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाणार असून आवश्यक ती दक्षता घेऊन पालखी पंढरपूरकडे रवाना होईल अस जिल्ह्याच्या संपर्कमंत्री अॅड यशोमती ठाकूर यांनी सांगितलं आहे याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून महाराष्ट्रातून लाखो भाविक श्री क्षेत्र पंढरीस आषाढी वारीस येतात

पूर्वी संताच्या सात मानाच्या पालख्यांना पादुका घेवून मंदिरात प्रवेश दिला जात होता आता अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथील श्री माता रूक्मि णी आणि सासवड येथील संत चांगावटेश्वर या दोन पालखानी यंदा मंदिर प्रवेश निश्चित केला आहे आकाशवाणीच्या बातम्यांसाठी भूषण राजगुरु पुणे

त्याचबरोबर नऊ लाख क्विंटल मका खरेदी करण्यासाठी परवानगी दिली आहे राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी काल ही माहिती दिली पीक पद्धतीत केलेल्या बदलांमुळे यंदा मक्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं आहे

ती मागणी केंद्रानं मान्य केली आहे परिवहन कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी वाहतूकीसंदर्भात उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं एका राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे परिवहन मंत्री अँड अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या कृती दलात विविध माल वाहतूक संघटना आणि नागरी परिवहन उपक्रमांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करून उपाययोजना सुचवण्याचं काम हे कृतीदल करणार आहे

अजित पाठक यांनी दिली आहे

या संदर्भात न्यायालयात दाखल एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान राज्यसरकारच्या वतीनं महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी ही भूमिका स्पष्ट केली मुंबई मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड जंक्शन स्थानकातील अखेरच्या पाईल कॅपचं काम पूर्ण केलं आहे हे आव्हानात्मक काम पूर्ण करताना महानगर गॅस लाईन ऑपरेशन व्हॉल्व कीज मलवाहिनी विद्युत फायबर एमटीएनएल अशा असंख्य वाहिन्या होत्या जमिनीखाली असलेल्या अनेक वाहिन्यांची माहिती मिळवून अभ्यास केल्यानंतर पाईल कॅप बसवण्यात आलं जमिनीच्या खोलवर जाऊन अनेक वाहिन्या कठीण खडक खोदकाम जागेची कमतरता आदींवर मात करत हे आव्हानात्मक काम पूर्ण करण्यात आल आहे पीक पाणी राज्यात ठिकठिकाणी पेरणी तयारी करुन बसलेल्या शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे

यामध्ये सर्वाधिक पेरा कपाशीचा झाला असून उर्वरित भागात सोयाबीनची पेरणी झाली आहे आता शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा असून दोन तीन पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचं संकट ओढवू शकतं

जिल्ह्यातील काप्स आणि मक्याची खरेदी पूर्णपणे केली जाईल यामध्ये कूठल्याही शेतकऱ्यांचे नुकसान होऊ दिल जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली रत्नागिरी नुकत्याच झालेल्या निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना शासनाच्या बदललेल्या निकषांनुसार वाढीव नुकसानभरपाई दिली जाणार आहे

मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी फेब्रुवारीमध्ये सिंधुद्र्ग दौऱ्याच्या वेळी घेतलेल्या बैठकीत यासंदर्भात घोषणा केली होती त्यामुळे आता हे क्षेत्र तिलारी संवर्धन राखीव या नावाने ओळखल जाईल दोडामार्ग वन परिक्षेत्रातल्या या संवर्धन राखीवसाठी बांबर्डे घाटिवडे केंद्रे खुर्द केंद्रेबुद्रुक पाटिये शिरंगे कोनाळ ऐनवडे हेवाळे मेढे या गावातल्या काही क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे

हवामान मान्सून काल अपेक्षेप्रमाणे उत्तरेत आणखी पुढे सरकला पण अजून तो पंजाब हरियाणा दिल्ली आणि राजस्थानात पोहोचायचा आहे उत्तरेत सध्या सक्रीय असलेला मान्सून राज्यात काहीसा दुबळा आहे काल कोकणात अनेक विदर्भात काही तर मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस झाला आज कोकणात अनेक विदर्भात तुरळक तर मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे

तम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार